राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते माजी राषट्रपती प्रणव म्खर्जी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि गायक भूपेन हजारिका यांचाही मरणोपरांत भारतरत्न पुरस्कारानं सन्मान

सांगली जिल्ह्यात पलूस ताल्क्यात बचाव कार्य करणारी बोट उलटली

कोल्हापूरात पाणी काहीसं ओसरलं असून स्मारे सव्वा लाख नागरिकांचं स्रक्षित ठिकाणी स्थलांतर केलं आहे

डी आर एफ लष्कर तसंच गोवा तटरक्षक दल यांच्या पथकांचं मदत आणि बचावकार्य पूर्ण झालं आहे सातारा जिल्हयातील कोयना धरणा क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आज ओसरला आहे नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर मिरज एक्सप्रेस रेल्वेगाडी आज पासून आठ दिवस कराडपर्यंत धावणार असून ती सर्व स्थानकांवर थांबेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असला तरी पूरस्थिती नियंत्रणात असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे

त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारादेण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्यात भामरागड गावात पर्लकोटा नदीचं पाणी शिरलं आहे सांगली जिल्ह्यात पलूस ताल्क्यात बचावकार्य करणारी बोट उलटल्याची घटना अत्यंत द्दैवी आहे असं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधल्या पूरस्थितीची हवाई पाहणी केल्यानंतर ते कोल्हापूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते पूरग्रस्त जिल्ह्यांमधे लाईफ जॅकेटस् अन्न पाणी औषधं इत्यादी सर्व जीवनाश्यक वस्तू प्रवण्यात येत आहेत अशी माहिती त्यांनी दिली कोल्हापूर परिसरात सुरु असलेल्या बचावकार्याचा आढावा घेऊन पुरातून सुटका झालेल्या नागरिकांचीही त्यांनी भेट घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी सांगली जिल्ह्याची स्थिती जास्त गंभीर आहे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याबाबत कर्नाटकचे म्ख्यमंत्री बी एस येडिय्रप्पा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली

भारताशी असलेले द्वीपक्षीय संबंध तोडण्याचा पाकिस्तानचा एकतर्फी निर्णय हा चिंताजनक स्थिती उद्भवली असल्याचं चित्र जगाप्ढं निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं भारतानं म्हटलं आहे परराष्ट्र खात्यानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पाकिस्तान सरकारनं केलेली कृती सत्यावर आधारित नाही पाकिस्तान घेतलेल्या निर्णयावर खंत व्यक्त करत इस्लामाबादनं यावर निर्णयावर प्नश्च विचार करावा जेणेकरुन दोन्ही राष्ट्रांमधील राजनैतिक संवादाचे मार्ग खुले राहतील असंही परराष्ट्र व्यवहार खात्यानं म्हटलं आहे भारताबरोबरचे राजकीय संबध कमी करण्याच्या नि र्णयानंतर कर्तारपूर साहिब प्रकल्पासाठी मात्र वचनबदध असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे पाकिस्तानचे परराष्ट्र प्रवक्ते मुहम्मद फैजल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की कर्तारपूरबाबत पाकिस्तानचं सहकार्य स्रुच राहील

जम्मू आणि कश्मीरमधल्या तीनही प्रदेशात आज चौथ्या दिवशीही शांतता कायम आहे

दरम्यान जम्मूमधल्या राजौरी दोडा आणि पूंछ जिल्ह्यांत मात्र ते कायम ठेवण्यात आले होते राष्ट्रपती भवनात आज पार पडलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी माजी राष्ट्रपती प्रवन म्खर्जी यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला तसंच हा सन्मान समाजसेवक नानाजी देशमुख आणि गायक भूपेन हजारिका यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला भूपेन हजारिका यांचा सन्मान त्यांचा म्लगा तेज हजारिका यांनी स्वीकारला तर नानाजी देशम्खांचा सन्मान त्यांचे नातेवाईक विरेंदर जीत सिंह यांनी स्वीकारला या कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि इतर अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण सुरु आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यावरुन थेट प्रसारण स्रु आहे

जम्मू कश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाचं अभिनंदन करत मोदी यांनी त्यांच्या नव्या य्गाला स्रुवात झाली आहे असं सांगितलं

तसंच पाकिस्तान याचा वापर करुन भारत विरोधी कारवाया करत होता असं ते म्हणाले

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला क्रिप्स आयोग अपयशी ठरल्यानंतर गांधीजींनी मुंबईत गोवालिया टँक मैदानावर केलेल्या भाषणात करा किंवा मरा अशी हाक दिली आजच्या ऐतिहासिक दिवशी संपूर्ण देश स्वातंत्र्य लढयात आपल्या प्राणांची आहृती देणाऱ्या शूर वीरांना आदरांजली अर्पण करत आहे दरम्यान उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायड् यांनी महात्मा गांधी यांची शिकवण अनंतकाळासाठी महत्वपूर्ण असल्याचं सांगताना जनतेला राष्ट्र उभारणीच्या कार्यात विधायक सहभाग घेण्याचं आवाहन केलं

त्रिप्रा ग्जरात आणि नागालँडच्या राज्यपालांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली रमेश बाईस यांना त्रिप्राचे आचार्य देवव्रत यांना गुजरातचे आणि आर

रवी यांना नागालँडचे राज्यपाल म्हणून नुकतेच नियुक्त करण्यात आले आहे कश्मीरसह इतर प्रश्नांवर भारत आणि पाकिस्तानच्या चर्चेला अमेरिकेच समर्थन राहील असं अमेरिकेच्या प्रवक्यानं म्हटलं आहे सीमावर्ती भाग जम्मू कश्मीर प्रशासन तसंच प्रादेशिक प्नर्रचना यामधल्या घडामोडींकडे लक्ष असल्याचंही प्रवक्त्यानं म्हटलं आहे दक्षिण आशिया आणि पाकिस्तानंनं भारताबरोबरचे संबंध संप्ष्टात आणल्याबाबतच्या प्रश्नावर हा प्रवक्ता बोलत होता जागतिक तिरंदाजीनं भारतीय तिरंदाजी संघटनेला दोन समांतर संस्था निय्क्त करुन नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल निलंबित केलं आहे तसंच या महिन्याच्या अखेरपर्यंत संघटनेच्या सभागृहाचं कामकाज पूर्ववत करण्याबाबतही जागतिक तिरंदाजीनं निर्देश दिले आहेत या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून स्रु झाली